याखेरीज देशभरात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो एस

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदान करून गेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाचा विक्रम मोडला जाईल अशी आशा त्यांनी ट्विटरवरील संदेशात व्यक्त केली आहे त्यांनी विशेषतः नवमतदारांना मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या छन्नापोरा ब्रिल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे शुक्रवारी पोलीस चौकीवर झालेल्या या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला या पोलीस कर्मचाऱ्यावर श्रीनगर मधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अटक करण्यात आलेले तीनही दहशतवादी बडगाम जिल्ह्यातल्या वथूरा िले रहिवासी आहेत या हल्ल्यानंतर पोलीसांनी डीजिटल पुरावत्रीळा क्लिजिसून गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट क्ली आह आप्रकरणी काही लोकांची चौकशी करण्यात आली दिव्यांग नागरिकांना प्रतिष्ठर्षीजगता यावं यादृष्टीनं त्यांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकार तसंच समाजाचीही आह असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहाज्ञवी दिल्लीत दिव्यांगांनी सादर कळिखा सांस्कृतिक कार्यक्रमात तळिल बोलत होतळ दिव्यांग व्यक्तीं विषयीचा भरस्ताव संपुष्टात असून हस्तिक्षमीकरण होऊ शकले असं तव्हिणाल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज किर्गिजस्तानची राजधानी विश्कक्त इथं शांघाय सहकार्य संघटनछ्या बैठकीला उपस्थित राहणार आहर्त तीन दिवसांच्या किर्गिजस्तान दौ यासाठी त्या काल बिश्क्क इथं पोहचल्या

आज रात्री सव्वा आठ वाजता अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल

काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहा ज्ञमिळनाडू आणि आंध्र प्रदक्षीच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहा

या पुराचा फटका नऊ जिल्ह्यांना बसला असून शक्किंडो इमारती पूल तसंच रस्त्यांची नासधूस झाली आहा काही ठिकाणचं पाणी ओसरलं असलं तरी काही ठिकाणचा संपर्क अजूनही तुटलघ्ये असल्यानं नुकसानीचं प्रमाण समजलखिनाही